भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित चैत्यभूमीवर चोख व्यवस्था पश्चिम अरबी समुद्रात पवन चक्रीवादळाचा इशारा कांदयाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं आज संसद परिसरात महात्मा गांधीर्जीच्या प्तळ्यासमोर निदर्शनं केली कांद्याच्या किमतीवर सरकारनं नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी काँग्रेस सदस्यांनी केली लोकसभेतले काँग्रेस गटनेते अधीररंजन चौधरी तसंच राज्यसभेतले नेते पी चिदंबरम या आंदोलनात सहभागी झाले सरकार संसदेत आपला आवाज दाबू शकणार नाही असं चिदंबरम यांनी नमूद केलं

हा निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय वितीय धोरण समितीनं घेतला

चलनफुगवटा नियंत्रणात राहील आणि तो मध्यम कालीन उददिष्ट गाठण्याइतका चार टक्क्यावर राहील ग्राहक दर निर्देशांकावर आधारित हा चलनफुगवट्याचा दर विकासाला पूरक असेल असं बँकेनं निवेदनात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका चीन युदध आणि ब्रेक्झिट कराराच्या शक्यतेमुळे राहिलेलं निरुत्साहाचं वातावरण याचे परिणाम देशांतर्गत बाजारात पडत असल्याचं बँकेनं म्हटलं आहे त्यामुळे जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा सरासरी दर साडेचार टक्क्यावर आहे

नागरी सहकारी बँक नियमनासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सुचना जारी करायचा विचार रिझर्व्ह बँक करत आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली या बँकांची कार्यक्षमता वाढवणं आणि त्यांना तग धरता यावी यासाठी या उपाययोजना केल्या जातील त्यामुळे खातेदारांचं हित जपलं जाईल असं दास म्हणाले या बँकांसाठी सर्वसमावेशक सायबर स्रक्षा कवच जाहीर केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं

रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख दरात कोणताही बदल केला नाही या अनपेक्षित निर्णयामुळे ग्रंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यानं बाजारात मंदी होती असं सूत्रांनी सांगितलं

याबाबत राज्य सचिव अजॉय मेहता यांनी राज्यातल्या आरोग्य अधिका यांना सूचना दिल्या आहेत जालन्यातल्या खरप्डी कृषी विज्ञान केंद्रात भारतीय कृषी कौशल्य परिषद नवी दिल्ली कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था प्णे यांच्या संय्क्त विद्यमाने शास्त्रज्ञांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे प्णे कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ लाखन सिंग यांनी ग्रामीण युवकांना कृषीपूरक उद्योग उभारणीसाठी कृषी विज्ञान केंद्रातल्या प्रशिक्षकांनी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी केलं या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र गुजरात आणि गोवा राज्यातले कृषी शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षकांनी सहभाग घेतला आहे पीएमसी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करावं असं आज राज्य सरकारनं सूचवलं पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यामुळे दिलासा मिळेल असं मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं पीएमसी बँकेचं महाराष्टू राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण व्हावं यासाठी राज्य सरकार रिझर्व्ह बँकेशी बोलेल असं ते म्हणाले

हे विलिनीकरण झालं तर लहान खातेदारांना त्याचा नक्की फायदा होईल असं पाटील म्हणाले महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज माहिती पृस्तिकेचं प्रकाशन झालं दादर इथल्या शिवाजी पार्क इथं आज झालेल्या एका कार्यक्रमात उपमहापौर एडव्होकेट सुहास वाडकर मूंबई महापालिका आय्क्त प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क इथं पालिकेनं प्राथमिक सोयी सुविधा प्रवल्या असून आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित अकोल्यात आज रात्री अकरा वाजता भारतीय बौदध महासभेच्या वतीने कँडल मार्च काढण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बौदध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं श्वेत वस्त्र घालून उपस्थित राहणार आहेत कषी पदवीधरांनी दृढ निश्चय अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्चित मिळतं असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं महात्मा फूले कृषी विदयापीठाचा आज चौतिसावा पदवीप्रदान सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते भिवंडी निजामप्र महानगरपालिकेच्या महापौर पदी कोनार्क विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यूतीच्या उमेदवार प्रतीभा विलास पाटील आज निवडून आल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी फ्टून भाजपाला मतदान केल्यानं भाजपा य्तीचा उमेदवार निवडून आल्याचं वृत्त आहे उपमहापौर पद देखील आघाडी भाजपा य्तीकडेच राहिलं असून इमान खान उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत

पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पटटा निर्माण झाला आहे तर दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात पवन नावाचे चक्रीवादळ तयार झाल आहे यामुळे आज आणि उदया समुद्र खवळलेला राहणार असल्याची सूचना प्रादेशिक हवामान विभाग मूंबई यांनी दिली आहे त्या अनूषंगानं सिंधूद्र्ग जिल्ह्यातल्या मच्छिमारांनी हे दोन दिवस सम्द्रामध्ये मासेमारी साठी जाऊ नये तसच वॉटर स्पोर्ट्सधारकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज सकाळ पासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे मध्यमुंबई ठाणे बोईसर भागांत रिमझिम पाऊस देखील पडला कोकणात तुरळक ठिकाणी काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला अनेक ठिकाणा वातावरण ढगाळ होतं मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं